महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार आहे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील तर अर्थराज्य मंत्री शभुराजे देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील

त्यानंतर अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प मांडतील संपूर्ण जगात झपाट्यानं पसरत असलेल्या कोरोना विषाणू विरोधात जगभरातल्या देशांमधल्या सरकारनं कठोर उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलावीत असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे

मध्यप्रदेशातल्या सत्ताधारी काँग्रेसच्या बेपत्ता असलेल्या चार आमदारांपैकी हरदीपसिंग डुंग यांनी काल विधानसभेचे अध्यक्ष एन

प्रजापती आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवल्याचं वृत्त आहे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे सिंग यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातं दरम्यान आपल्याकडे थेट राजीनामा दिलेला नसल्याचं कारण देत विधानसभेच्या अध्यक्षांनी हा राजीनामा स्विकारायला नकार दिला आहे तर आपल्याला कोणाचाही राजीनामा मिळालेला नसल्याचं मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटलं आहे या सगळ्या घडामोडींवरून भाजपा घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे तर काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचं भाजपानं म्हटलं आहे

हे निर्बंध तीन एप्रिल पर्यंत लागू असतील मात्र तातडीची वैद्यकीय गरज उच्च शिक्षण लग्नकार्य आणि इतर अत्यंत तातडीच्या गरजांसाठी या निर्बधांमधून सूट दिली असल्याचं यासंदर्भात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये प्रचंड अनियमितता आढळून आल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनही स्वतंत्रपणे अधिसूचना काढून बँकेचं संचालक मंडळ पुढच्या तीस दिवसांसाठी निलंबित केलं आहे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये त्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे बँकिग नियमन कायद्याच्या अंतर्गत येत्या काही दिवसांमध्ये या बँकेची पुनर्रचना किंवा विलगीकरण करण्याच्या दृष्टीनं एक योजना आणली जाईल असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे मुंबईतल्या बी डी डी चार्ळींचा पुनर्विकास विकास नियंत्रण नियमावली आणि पर्यावरणीय निकषांनुसार केला जाणार असल्याचं प्रतिज्ञापत्र काल महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं हा पुनर्विकास प्रकल्प जगण्याच्या हक्काचा विचार करता धोकादायक पद्धतीनं राबवला जात असल्यासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती त्यावर प्रतिसाद देताना म्हाडानं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं यावेळी म्हाडानं याचिकाकर्त्यांनी केलेले दावेही फेटाळले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इकोनॉमिक्स टाइम्सनं आयोजित केलेल्या जागतिक व्यापार शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत जगभरातल्या विविध देशांचे प्रतिनिधी या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत या दुभंगलेल्या जगात शांधत विकासाच्या निर्मितीसाठी एकत्र या ही या परिषदेची संकल्पना आहे

या प्रकरणातली सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण झाली असल्यानं आरोपींच्या फाशीची तारीख अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं निश्चित केली पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी निरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं काल फेटाळला मोदी यांचा जामीन अर्ज फेटाळला जाण्याची ही पाचवी वेळ होती

मोदी याला मागच्या वर्षी मार्च महिन्यात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती

कोरोना विषाणूच्या पार्बंभूमीवर नियोजित भारत युरोपीय संघाची शिखर परिषद पुढं ढकलण्यात आली आहे दोन्ही देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यात बदल करायाचा निर्णय घेण्यात आला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली

बंग बंधु शेख मुझीबूर रहमान याच्या जन्म शताब्दी समारंभाचं बांगला देशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्र्यांनी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना विषाणूच्या प्रादुभावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाये प्रवक्ते रवीशकुमार यांनी काल स्पष्ट केलं केंद्र सरकार इराणच्या दुतावासाबरोबर समन्वय साधून असल्याचंही त्यांनी सांगितलं याबाबत जगातल्या सर्व भारतीय दुतावासांना मार्गदर्शक सूचना जारी केल्याची माहितीही त्यांनी दिली झग्रेब इथं होणाऱ्या डेविस कप स्पर्धेत आज भारतीय टेनिस संघाचा सामना क्रोएशियाच्या संघाबरोबर होणार आहे पुरुष एकेरी सामन्यात भारताच्या प्रज्नेश गन्नेबरन याचा सामना बोर्ना गोजोबरोबर तर रामकुमार रामनथनचा सामना मारिन सिलिकबरोबर होईल पुरुष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेस आणि रोहन बोपंण्णा या जोडीचा सामना क्रोएशियाच्या मेट पॅविक आणि फ्रॅंको स्कुगोर या जोडीबरोबर होणार आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं नागालँडच्या दीमापूर इथं एन

आय एम या फुटीरतावादी संघटनेच्या दोन फरार सदस्यांच्या घरावर छापे टाकले अरुणाचल प्रदेशाचे आमदार खोंसा निरोंग अबोद यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात हे छापे टाकण्यात आले अॅबसोलोम आणि जेम्स किवांग अशी या दोघांची नावं असून त्यांच्या घराती झडती घेण्यात आली

सिंधू हिला काल नवी दिल्ली इथं जाहीर झाला रिओ ऑलंपिक मध्ये रौप्य पदक आणि स्वित्झर्लंडच्या बासेल इथं झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सिंधूला गेल्या वर्षी अनब्रेकेबल स्पिरीट ऑफ गोल हा पुरस्कारही मिळाला होता भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याला जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं

राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांना मेंटॉर ऑफ द इयर आणि नेमबाजी प्रशिक्षक जशपाल राणा यांना कोच ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं कोरोना विषाणुच्या पार्षभूमीवर भारतीय तिरंदाजी महासंघानं बँकॉक इथं या महिन्याच्या आठ ते पंधरा तारखेदरम्यान होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतून मागार घेतली आहे पाच महिन्याच्या बंदीनंतर भारतीय तिरंदाजी संघ पहिल्यांदाच आतस्राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार होता